ते सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत द्रदृष्य संवाद प्रणाली द्वारे संवाद साधत होते या आव्हानाचा सामना करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असून नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नसल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले या संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी पुढील तीन ते चार आठवडे अत्यंत महत्वाचे असून सामाजिक विलगीकरण हा यावरील सर्वात प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले उद्या पाळण्यात येणाऱ्या जनता संचारबंदीसंदर्भात जनजाग्रती करण्यासाठी वेगवेगळ्या एकत्रित येणाऱ्या लोकांचं मोदींनी अभिनंदन केलं या क्षेत्रातल्या संचारबंदीमध्ये जीवनावश्यक सेवेंमधील लोक सोडून सर्वांनी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत घरातच थांबायचे असून पाच वाजता जे लोक आवश्यक सेवा देत आहेत त्यांच्याप्रति आभार व्यक्त करण्यासाठी घराच्या बाल्कनीत अथवा दरवाजांमध्ये उभे राहून टाळ्या अथवा थाळी नादकरण्याचं आव्हान पंतप्रधानांनी केलं आहे

ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते

अजूनही आपण दुसऱ्या टप्प्या मध्ये असून बहुतांश सकारात्मक रुग्ण हे राज्याबाहेरून आले असल्याचं त्यांनी नमूद केलं या धोक्याचा सामना करण्यासाठी सर्व वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याचंही टोपे यावेळी म्हणाले

कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे तसंच मुलाखतीच्या नव्या तारखा संबंधित उमेदवारांना कळवण्यात आल्या असल्याचंही आयोगानं म्हटलं आहे

तर उर्वरित पाच विद्यार्थ्यांचे अहवाल अद्याप प्राप्त होणे बाकी आहेत ही महिला प्राध्यापिका रशियाहून औरंगाबादेत परतल्यानंतर काही दिवसांनी पॉजिटिव्ह सापडल्याने या महिला प्राध्यापिकेच्या संपर्कातल्या सर्व जणांचे विलगीकरण करून तपासणी करण्यात येत आहे काल देखील या महिला प्राध्यापिकेच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल नकारात्मक आले होते

मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या किमतींवर नियंत्रण राहण्यासाठी केंद्र सरकारनं या वस्तूंच्या किमती निश्चित केल्या आहेत दोन स्तरांच्या मास्कची किंमत आठ रुपये तर तीन स्तरांच्या मास्कची किंमत दहा रुपये इतकी ठरवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं